परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज नवी दिल्ली कें बातमीदारांना ही माहिती दिली भारतात आणखी आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्याचा जैश ए महम्मदचा प्रयत्न असून त्यासाठी फिदाईन जिहार्दींना प्रशिक्षण दिलं जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती त्यामुळे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईत मोठ्या संख्येनं दहशतवादी त्यांचे प्रशिक्षक अनुभवी म्होरके आणि जिहाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती त्यांनी दिली हा अड्डा जैश ए महम्मदचा प्रमुख मसूद अझर याचा मेहुणा मौलाना यूसुफ अझर ऊर्फ उस्ताद घोरी चालवत होता असं त्यांनी सांगितलं हल्ल्यात नागरिकांना जा होणार नाही याची काळजी घेऊन ही कारवाई केली भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्याना जैश ए महम्मद जबाबदार असून त्याच्या प्रशिक्षण तळाची माहिती पाकिस्तानला दिली होती मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही दहशतवादाच्या विरोधात सर्व उपाययोजना करण्यासाठी भारत बांधील असून आता पाकिस्ताननं जैश ए महम्मदसह सर्व दहशतवादी गटांचे अङ्डे नष्ट करावे अशी भारताची अपेक्षा असल्याचं गोखले यांनी सांगितलं देशाच्या सैन्यदलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव आज राज्य विधानसभेत जल्लोषात एकमताने मंजूर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाला सुरुवात होताच याविषयी निवेदन करीत घडलेल्या घडामोडीची माहिती दिली त्याला विरोधी पक्षानं समर्थन दिलं प्रारंभीच सत्ताधारी भाजप सदस्यांनी घोषणबाजी करून कारवाईचे कौतुक केलं सरकारने मांडलेल्या चार हजार दोनशे चौऱ्यांशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर काल चर्चेला सुरुवात झाली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे गैरहजर असल्याने या चर्चेला सुरुवात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली कर्जाचा वाढता डोंगर प्रमाणापेक्षा पुखणी मागण्यांमध्ये झालेली वाढ यावर बोट ठेवत सरकारवर सडकून टीका केली राज्यातील प्रत्येक नागरिकावरील कर्ज दृप्पट म्हणजे पंचवीस हजारवरून पन्नास हजारपर्यंत गेल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं तर एकूण कर्ज पाच लाख तीन हजार कोटींवर गेल्याच सांगत राज्य कर्जाच्या विळख्यात चालल्याचं ते म्हणाले सायंकाळपर्यंत मागण्यांवर चर्चा चालू राहणार आहे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आकाशवाणीला सांगितलं विधान परिषदेनं ही सरकारचं अभिनंदन करणारा प्रस्ताव मंजूर केला धनगर आरक्षणच्या मुद्यावरुन आज परिषदेत प्रचंड गदारोळ झाला गदारोळातच पूरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या

निवडणूक आयोगानं चव्हाण यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून सर्व जिल्हा प्रशासनाला मतदार यादी फेर छाननी करण्याचे आणि बोगस मतदार कमी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या चौपन्नाव्या आत्मसमर्पण दिनानिमित्त रत्नागिरीत आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातल्या सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सावरकरांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिर संस्थेतफेंही आदराजंलीचा कार्यक्रम झाला ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीच्या ज्या विशेष कारागृहात ठेवलं होतं ती कोठडी वारसा म्हणून जतन करण्यात आली होती आता त्या वास्तूचं सावरकर स्मृती वास्तू म्हणून रूपांतर करण्यात आलं आहे तिथंही पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप परुळेकर नगरपालिकेतर्फे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी आणि नागरिकांनी अभिवादन केलं सावरकरांच्या जीवनावरचा लघुपट दाखवण्यात आला रामजन्मभूमी बाबरी मशीद खटल्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तीचं पीठ स्थापन करण्यात आलं आहे

हे प्रकरण न्यायालयाकडून नियुक्त मध्यस्थाकडे सोपवण्यासंदर्भात येत्या पाच मार्च रोजी सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे